मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली

त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे आपण शेतीच्या कामावरती कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत शेतीच्या मालाला म्हणजे पीक असेल इतर काही अवजारे असतीलबी बियाणे असेल खत असतील त्याला कुठेही आपण बंद केलेले नाही

जीवनावश्यक वस्तुंसाठी आणि अगदीच गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं या आवाहनाचा मुख्यमंत्र्यांनी प्नरुच्चार केला

मुंबईत विदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्यानं राज्यात तुलनेनं कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचं ठाकरे म्हणाले मधुमेह किंवा मुत्राशयाचे आजार असणाऱ्या आणि विशेषत साठपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गाचा धोका जास्त असल्याचं ते म्हणाले नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी लॉकडाऊनच्या नियमांचं सर्वांनी शिस्तीनं पालन करावं शिस्त पाळल्यास आपण कोरोनाला नक्की हरवू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ते म्हणाले

त्याची मी तुम्हाला कल्पना देईल

हा जर का प्रसार आत्ताच आपण रोकला नाही तर बाकी कोणी किती शिस्तीत वागलं तरी त्याचा उपयोग होणार नाही

आणि ही जी विषाणूची साखळी आहे ती जर का तिथल्या तिथे तोडली तर मग आपणच त्या एका शृंखलेतून लवकर बाहेर पडू

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यासंदर्भात पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते बहुतांश राज्य सरकारांनी हा कालावधी दोन आठवडे वाढवण्याला संमती दर्शवली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवणं तसंच योग्य सामाजिक अंतर राखण्याच्या मुद्यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला

अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली केंद्रीय अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी भ्जबळ यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत काल द्रध्वनीवरून संवाद झाला त्यानंतर भुजबळ यांनी ही माहिती दिली

यासाठी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचा अर्ज करावा असं भुजबळ यांनी सांगितलं

शिधावस्तू माहिती तसंच तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक ई मेल आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं आवाहनही राज्य शासनानं केलं आहे

ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन डॉट एम एच पी डी एस अॅट जी ओ व्ही डॉट इन आणि महा फूड डॉट जीओव्ही डॉट इन ही संकेतस्थळं उपलब्ध आहेत क्रषी मंत्रालयानं खरीप हंगामात पीक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना जारी केल्या आहेत तसंच शेतकऱ्यांच्या मालाची ने आण करण्यासाठी विशेष योजनाही मंत्रालयानं तयार केली आहे शेतकरी सहकारी संस्था यांना थेट शेतमाल खरेदी करण्याचे तसंच घाऊक स्वरूपात हा माल घ्यायला सांगितलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घ्यावी आणि सायंकाळी आपल्या घरात समतेचा दिवा लावावा असं आवाहन आठवले यांनी केलं आहे

यापैकी दोघांचा मृत्यू शासकीय रूग्णालयात तर एकाचा खाजगी रूग्णालयात झाला आहे

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी ही माहिती दिली दरम्यान जालना जिल्ह्यात सारी आजाराचे दोन रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्यालयात उपचार सुरू असल्याचं डॉ राठोड यांनी सांगितलं

प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र नसणाऱ्या गावांमध्ये वीस पथकं तपासणी करणार आहेत

या उपक्रमात आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका गावात तापसद्रश्य लक्षणं असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतील आणि त्यांची माहिती या पथकाला देतील

ते म्हणाले

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी उपयुक्त असलेलं आरोग्यसेतु अॅप महाराष्ट्रात लागू करण्याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे सर्व जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीनं आरोग्य सल्ला आणि उपचार केले जाऊ शकतील राज्यातल्या पॅरोमेडिकल कर्मचाऱ्यांना वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना चाचण्यांबाबत पूल टेस्टिंग ही नविन संकल्पना महाराष्ट्रानं पंतप्रधानांसमोर मांडली असून त्याद्वारे वेळेची आणि चाचणी संचाची बचत होण्यास मदत होईल असं टोपे यांनी सांगितलं कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबाद शहरात आजपासून नाका तोंडावर आवरण मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे

गावातल्या जलस्रोताचं शुद्धीकरण केलं असून ग्रामसुरक्षादल स्थापन करुन गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर कोरोना साहायता निधी ग्रामस्थांच्या वतीनं संकलित करण्यात आला आहे उस्मानाबाद पोलिसांनी निर्जंतुकीकरण वाहन तयार केलं आहे

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या हस्ते काल या रुमचं उद्घाटन झालं यापुढे शहरातल्या विविध कार्यालयासमोर असे सॅनीटायझर कक्ष तयार करून ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली

हिंगोली शहरात कोणत्याही प्रकारच्या आदेशाचं उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे

यापुढेही या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत यांनी दिला आहे

तर कोरोना विषाणू मुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन आहे

या वस्तुंचं वितरण करताना फोटो घेतले जाणार नाहीत अशी सूचना सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली

पाच हजार कुटुंबांना हे धान्य वाटप करण्यात येणार आहे

यावेळी सामाजिक अंतर जमाव बंदी आणि संसर्गजन्य आजारांविषयीच्या कलमांचं पालन करण्यात आलं

बाजारात खरेदी करताना सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचे नियम पाळावेत असं आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे

त्यामुळे भाजीपाला विक्रेते आणि फेरीवाले शहरातल्या मुख्य बाजारपेठेत एकाच ठिकाणी थांबून विक्री करतांना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सांगितलं पूर्णा शहरात काल भाजी बाजारात नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती प्रशासनानं वारंवार सामाजिक अंतर ठेवण्याचं आवाहन केल्यानंतरही नागरिक या संदर्भात जागरुक नसल्याचं पूर्णा इथं आढळत आहे

यावेळी सुरक्षित अंतर राखावं असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी केलं आहे ते म्हणाले खुप लोकं बँकेमध्ये गर्दी करत आहेत

माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की प्रत्येक माणसाने कोरोना पोलिस बनावं आणि कोरोनाची लागण कशी नाही होणार हे लक्षात घ्यावं

त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ते प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे

जिल्ह्यात केवळ एकच हमीभाव खरेदी केंद्र सुरु असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली होती त्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ योगेश म्हसे आणि भारतीय अन्न महामंडळाचे सहाय्यक महाव्यवस्थापक राकेश कुमार रंजन यांच्याशी चर्चा करून तूर आणि हरभऱ्याची खरेदी तात्काळ सुरु करण्याचं सूचित केलं होतं या दोघांनीही पुढील आठवड्यात खरेदी केंद्र सुरु करण्याचं मान्य केल्याचं पाटील यांनी सांगितलं

पाथरी ताल्क्यातल्या वडी रेणाखळी शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली